आयएनएक्स मिडीया घोटाळ्या प्रकरणी माजी अर्थमंत्री पी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना एन्टीग्वामधज्ञिर्थ साउंड इथं आजपासून सुरू होणार आयएनएक्स मीडिया गैर व्यवहारप्रकरणी माजी केंद्रिय मंत्री पी चिंदबरम यांची पाठराखण करणाऱ्या काँप्रस्त्विया नस्यांवर भाजपानं टीका कली आह काँग्रस्त नसरिहूल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा हज्याप्रकाराचिंदबरम यांची भलावण करत आहस्त त बिघता त्यांच्या छत्रछायखीलीच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट होतं असं भाजपा प्रवर्त ज्ञी

एल नरसिंह राव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं केंद्रीय अन्वप्रण संस्था तसंच सक्त वसुली संचालनालय म्हणजप्तसीबीआय आणि ईडी हऱ्ञिजकीय आकसापोटी चिंदबरम यांची चौकशी करत असल्याचा आरोप राव यांनी यावळी फटीळला या प्रकरणी चिंदबरम यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं उच्च न्यायालयाला आढळल्याचं त्यांनी नमूद कलि

पहिल्या भेटीत ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांची पॅरिस इथं भेट घेतील व्यापार सुरक्षा ऊर्जा संरक्षण दहशतवादाचा बीमोड सागरी संबंध आदी विषयांवर तसिवाद साधतील फ्रान्सचे प्रधान मंत्री एडवर्ड चार्ल्स फिलिप्पे यांनाही ते भेटणार आहेत

फ्रान्स संयुक्त अरब अमिरात आणि बहारीन या दक्षीच्या दौऱ्यामुळग्री दक्षीशी असलल्खा जुन्या संबंधाना बळकटी यक्षि तसंच वाविकिया क्षम्रीतल्या सहकाराच्या आणखी शक्यता पुढं यर्तील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दौ यावर रवाना होण्याआधी दिलखी निवद्विगात म्हटलं आहा झोदी यांनी फ्रान्सच अिध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन आणि प्रधानमंत्री फिलीप यांच्यावरोबरची चर्चा अधिक फलदायी ठरर्घ असा विधास त्यांनी व्यक्त कला आह

तणाव वाढवणारं कोणतंही पाऊल न उचलता परिस्थिती सामान्य करणं आवश्यक आहा असंही त्यांनी म्हटलंय

श्रीनगरमधल्या राजभवनात राज्यपालांचसिल्लागार आणि मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत मुख्य सचिव आणि राज्यपालांच जिल्लागार यांनी राज्यपालांना सुरक्षस्टिर्भात संपूर्ण माहिती दिली सगळया आवश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य पद्धतीनं सुरु आहा ब्रिसंच जनजीवनही सुरळीत असल्याचं त्यांनी राज्यपालाना सांगितलं असं असलं तरी सर्व सुरक्षादलांनी सतर्क रहावं तसंच कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार रहावं

प्राथमिक शाळा सोमवारपासूनच सुरु झाल्या आहस्त काही खासगी शाळाही सुरु झाल्या आहस्तअशी माहिती माहिती आणि जनसंपर्क संचालक आणि काश्मीरच्या शालेय शिक्षण सचिव सैद सेहरिष अस्कर यांनी दिली यावेळी मध्य विभागाचे पोलिस उपसंचालक व्ही के बिद्री उपस्थित होते बँक आणि रुग्णालयंही सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीर आणि लडाखमधल्या सुरखा व्यवस्थद्या राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आढावा घरलेा इंदस पाणी करारानुसार भारताच्या वाटयाचं पाणी पाकिस्तानला जाऊ नया ङ्हणून केंद्रसरकार यावर प्राधान्यानं विचार करत आहा अशी माहिती केंद्रिय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शखीवत यांनी मुंबईत एका कार्यक्रमाच्या दरम्यान वार्ताहरांना दिली

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना एन्टीग्वामधजिार्थ साउंड इथं आजपासून सुरू होत आहे भारतीय प्रमाणवळपुसार संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल या सामन्याचं समालोचन आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजीतून प्रसारित होणार आह एफएम रक्तिो आणि इतर फ्रिक्वस्त्रीजवरुन तसंच प्रसारभारती यूटयूब चॅनलवर ह स्क्रिता यईल इनसायडर ट्रेंडिंगबद्दल विश्वासार्ह माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक कोटी रुपयांपर्यंत बक्षीस देण्याची घोषणा भारतीय रोखख्रिाणि नियामक मंडळ अर्थात सेबीनं केली आहे सेबीनं गैरव्यवहार रोखण्यासाठी केलेल्या नवीन नियमावलीचा भाग म्हणून हा निर्णय कालच्या बैठकीत घेतला चौकशीत सहकार्य करणाऱ्यांसाठी अमनेस्टी योजना किंवा छोट्या व्यवहारांसाठी माफी योजनाही नियमावलीत प्रस्तावित आहे

असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी क्लिखिा परिपत्रकात म्हटलं आह

आंतरराष्ट्रीय चहा उद्योग जगतातल्या स्पर्धेत भारत मागप्रिडत असल्याची कारणं ही समिती शोधव्व असा विद्वास त्यांनी व्यक्त कला ऑपरधीन ब्ल्यू फ्रीडमच्या दिल्ली विभागाला क्रीडामंत्री किरन रिजीजू यांनी काल हिरवा झेंडा दाखवला या प्रशिक्षणात माजी सैनिक क्रीडा प्रशिक्षकांना स्वसंरक्षणाच धिडद्वित याअंतर्गत दिव्यांगासह सामान्य नागरिकांना राज्यव्यापी स्कुबा डायव्हींग कार्यक्रमात सहभाग घसी यसी